सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री म्हणून पी

शेअर बाजार निर्देशाकांनी नोंदवला विक्रमी उच्चांक देशाची वा क्वाल विकास आणि आर्थिक वाढीच्या मार्गावरुन होत असून विजयाचा मार्ग ंसबका साथ सबका विकास यातूनच जातो सरकार नीतीवर चालत असतं आणि पारदर्शकता आणि परिश्रम हा आपल्या सरकारच्या विजयाचा मूलमंत्र असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर प्रधानमंत्र्यांनी आज मतदारसंघातल्या जनतेला धन्यवाद देण्याकरता वाराणसीला भे दिली त्यावेळी ते जनतेला संबोधित करत होते

कार्य आणि कार्यकर्ता हे चमत्कार घडवतात असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भाजपच्या यशाचं श्रेयं दिलं वाराणसीनं आपल्याला प्रेम आणि ताकद दिली असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले

या बैठकीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर खांडू यांची मुख्यमंत्रीपदासाठी एकमतानं निवड करण्यात आली त्यानंतर खांडू यांनी राज्यपाल बी

मिश्रा यांची भे धेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला

सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाचे अध्यक्ष प्रेमसिंग गोले यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली गंग किच्या पालझोर मैदानावर आज सकाळी दहा वाजता राज्यपाल गंगाप्रसाद यांनी गोले यांना पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली

चामलिंग यांनी आतापर्यंत पाचवेळा सिक्कीमचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या चर्चेविषयी प्रसारमाध्यमांमध्ये व्यक्त होत असलेले अंदाज आणि पसरवल्या जाणाऱ्या अफवा अनावश्यक असून त्यांना कोणताही आधार नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलं या अफवांना बळी पड्र नये असं आवाहन पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केलं आहे

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी पंडित नेहरू यांना आदरांजली वाहिली नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांची आठवण कायम राहील असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हार्मं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही पंडित नेहरू यांना विजवर आदरांजली वाहिली माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी माजी उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज दिल्लीत शांतिवन इथं पंडित नेहरुंच्या समाधी स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली

राजस्थानातही उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे तेलंगणात या महिनाअखेरपर्यंत उष्णतेची ला असेल असा वेधशाळेचा अंदाज आहे जनतेनं उष्माघातापासून स्वतचा बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातल्या दराची मरमा गावांच्या मध्ये असलेल्या जंगलात आज सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली

पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षली जंगलात पसार झाले घ जास्थळावरुन पोलिसांनी नक्षल्यांच्या बंदुका आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे या चकमकीत काही नक्षली जखमी झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रॉबा वड्रा यांचा जामीन रद्द करण्याच्या सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं वड्रा यांच्याकडून उत्तर मागितलं आहे

त्यावर न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी वड्रा यांना नोपीस पाठवली आहे वड्रा यांचा निकडवर्ती मनोज अरोरा यालाही न्यायालयानं अशाच प्रकाराची नोष्पिस बजावली आहे वड्रा यांनी चौकशीदरम्यान सहकार्य केलं नसल्यानं त्यांचा ताबा आपल्याकडे द्यावा अशी मागणी सॉलिसिक्रे जनरल तुषार मेहता यांनी आज न्यायालयात केली

बसपाचे नवनिर्वाचित खासदार अतुल राय यांनी आपल्याला अक्रिपासून संरक्षण मिळावं अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या पीठानं ही याचिका आज फे ळली अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे तेव्हा राय यांना अ किपासून संरक्षण देणं योग्य ठरणार नाही असं खंडपीठानं सांगितलं शारदा चि फिड घो ळाप्रकरणी चौकशीसाठी कोलकोत्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं आज समन्स बजावलं पश्चिम बंगाल सरकारनं राजीव कुमार यांची आज सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी पुनर्नियुक्ती केल्यानंतर सीबीआयनं ताबोडतोब हे समंस बजावलं राजीव कुमार यांच्याविरुद्ध सीबीआयनं लुकआऊ अर्थात शोध नो सही जारी केली आहे राजीवकुमार यांनी देश सोडून पलायन करु नये म्हणून देशातले सर्व विमानतळ आणि संबंधीत अधिकाऱ्यांना सीबीआयनं दक्षतेचा इशाराही दिला आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या चार नव्या न्यायाधीशांचा शपथविधी आज झाला न्यायमूर्ती तलवंत सिंह न्यायमूर्ती रजनीश भाज्ञागर आणि न्यायमूर्ती ब्रिजेश सेठी यांच्यासह न्यायमूर्ती आशा मेनन या महिला न्यायाधीशांचा त्यात समावेश आहे मेनन यांच्यासह उच्च न्यायालयात आता आठ महिला न्यायाधीश आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तीघे दोहाहून इकडे आले होते नकली नोठा घेण्यासाठी विमानतळावर आलेल्या तीन नेपाळी नागरिकांनाही अाक्रि करण्यात आली आहे याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे

लष्कराची शोधमोहीम सुरू असल्यानं आणीबाणीची मुदत वाढवण्यात आली होती असं सिरीसेना यांनी विविध देशांच्या राजदूतांच्या बैठकीत आज सांगितलं

पाकिस्तानचे पदच्युत राष्ट्रप्रमुख नवाझ शरीफ यांची कन्या मरिअम नवाझ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ पक्षाच्या उपाध्यक्षपदावर झालेल्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका पाकिस्तानी निवडणूक आयोगानं आज दाखल करून घेतली सत्ताधारी पाकिस्तान तहरीक ए इन्साफ पक्षाच्या सदस्यांनी ही याचिका दाखल केली आहे आयोगाच्या त्रिसदस्यीय पीठानं या याचिकेवर सुनावणीदरम्यान मरिअम यांना या प्रकरणी खुलासा करायला सांगितलं आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपाननं अमेरिकेसोबत व्यापारात आलेलं असंतुलन दूर करावं असा आग्रह जपानचे प्रधानमंत्री शिंझो अबे यांच्याकडे धरला आहे अमेरिका जपानच्या शिखर परिषदेनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ट्रम्प बोलत होते

जपान अमेरिकेचा दृढ संबंध जपानी जनता आणि जगाला दाखवण्यासाठी ट्रम्प यांचा जपान दौरा ही सुवर्णसंधी ठरल्याचं शिंझो अबे यावेळी म्हणाले